स राज्यात कालपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

या सुचनांनुसार परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड संसर्ग नसल्याचं प्रमाणपत्र सोबत बाळगणं बंधनकारक असेल

या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे

जे प्रवासी चाचणी न करता विमान प्रवास करतील त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथेच स्वखर्चानं ही चाचणी करावी लागेल यासाठी विमानतळांवर कोविड चाचणीची सोय करावी तसंच कोविड संसर्गाचं निदान होणाऱ्या प्रवाशांचे पत्ते आणि संपर्काविषयीची माहिती विमानतळ व्यवस्थापकांनी नोंदवून घ्यावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत रेल्वेप्रवासासाठीही असेच नियम आहेत कोविड चाचणी न करता महाराष्ट्रात येणाऱ्या संबंधित चार राज्यातल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाईल संसर्ग आढळणाऱ्या प्रवाशांवर कोविड केंद्रात उपचार केले जातील या उपचारांचा खर्च सबधित प्रवाशाना द्यावा लागणार आहे संबंधित चार राज्यांमधून रस्ते मार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी चाचणी बंधनकारक नसली तरी राज्यात प्रवेशापूर्वी त्यांची चाचणी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत यासाठी राज्याच्या सीमेवर संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना सरकारनं केली आहे या नियम आणि सूचनांचं पालन होईल याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे

आज सकाळी दहा वाजता द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे या सर्व बाबींवर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे दरम्यान नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचं पंतप्रधानांनी काल ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केलं

विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आला

पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं काल दिसून आल

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला शाळेत येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची शिक्षकांनी प्रवेशद्वारावरच थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून आत प्रवेश दिला वर्गातही विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरानेच बसविण्यात आलं

शाळेत विद्यार्थ्यांना मास्क सॅनिटायझरचा वापर करून आणि पुरेसे अंतर राखून अध्यापन सुरू झालं आहे

विजयक्रमार फड आणि शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी काल वाशी भूम आणि येडशी इथल्या शाळांना भेट देऊन शाळा सुरू करण्याच्या अनुषंगानं कामकाजाची पाहणी केली लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या असल्याचं माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकरंडे यांनी सांगितलं कनिष्ठ महाविद्यालयात दयानंद महाविद्यालयाने प्रत्यक्ष वर्ग सुरु केले आहेत फक्त दहा टक्के पालकांनी संमती दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते

आता आपण टेस्टिंगपण पूर्ण वाढवलेलं आहे

जरुर जसं टेस्टिंग वाढवू तशी थोडी संख्या वाढेल परंतू याचा अर्थ पॅनिक होण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाही तसं सगळं नियंत्रणाखाली आहे काळजी ही घ्यावी लागेल की मास्क कंपलसरी घातलंच पाहिजे

सतर्कता बाळगा काळजी घ्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सर्वांनाच अधिक काळजी घेऊन जागरुक राहून काम करावं लागणार आहे रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली तरी राज्य सरकाराचा आरोग्य विभाग सज्ज असल्याचंही टोपे यावेळी म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणादिनी येत्या सहा डिसेंबरला अन्यायांनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषगानं मुख्यमंत्र्यांनी काल दुरदुश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अन्यायांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे या दिवशी चैत्यभूमीवरील मानवंदना अभिवादन आणि दर्शनाचं थेट प्रक्षेपण विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचं नियोजन करण्यात येणार आहे

कोरोना विषाणूचा संसर्गातून बरे झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती सहा वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या गोगोई यांनी सलग तीन वेळा आसामचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं गोगोई यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दख व्यक्त केलं आहे

ते काल सातारा जिल्ह्यात कराड इथं वीज देयक होळी आंदोलनात बोलत होते टाळेबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना उत्पन्नाचं साधनच नव्हतं त्यांनी ही देयकं भरायची कशी असा प्रश्न विचारत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनता भरडली जात असल्याची टीका केली सुधारित वीज देयकं मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशाराही पाटील यांनी दिला राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या नेतृत्वात नागपूर तसंच वर्धा इथं नाशिक इथं सरचिटणीस देवयानी फरांदे तर मुंबईप्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन झालं

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन वीज देयकांची होळी केली परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी करण्यात आली

लातूर इथं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ग्रुनाथ मगे यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं कोल्हापूर अहमदनगर धुळे गडचिरोली वाशिम बुलडाणा चंद्रपूर इथंही भाजपच्या वतीन आदोलन करण्यात आलं वीज देयकासदर्भात आश्वासन देऊनही राज्य सरकारनं कुठलीही सवलत दिली नसल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते कोविडची दसरी लाट शक्यतो येवूच नये मात्र सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्र बंद न करता यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातले भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

माथाडी कामगार बिडी कामगार तसंच पतसंस्था कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातल्या प्रचारासाठी सांगली इथं झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते काल बोलत होते निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत नवीन रेल्वे मार्गाबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं श्रंगारे यांनी सांगितलं

या मोहिमेत ग्राहकांच्या वीज देयकांची वसुलीही करण्यात येत आहे नागरिकांनी वीज चोरी करू नये असं आवाहन सहाय्यक अभियंता रुपाली जोशी यांनी केलं आहे

काल प्रचंड आवक झाल्याने कांद्याचे भाव कमी झाल्याचं सांगण्यात आलं

राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगांव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला